व्यावसायिक सरोगसी आणि तत्सम अनैतिक व्यवहाराला प्रतिबंध घालणं हा या विधेयकाचा उद्देश आहे राष्टीय आणि राज्य सरोगसी मंडळाची स्थापना करणं आणि सरोगसीच्या नियमनासाठी योग्य प्राधिकरणांची नेमणूक करण्याची तरतूद या विधेयकात आहे नैसर्गिकरित्या मूल होऊ न शकणाऱ्या विवाहीत जोडप्यांनाच सरोगसी पद्धतीनं मूल होऊ देण्याची परवानगी मिळणार असून सरोगेट आई ही अशा जोडप्यांची जवळची नातेवाईक असावी तिला याआधी एक मूल असणं या विधेयकात बंधनकारक करण्यात आलं आहे भारतीय स्त्रियांचं शोषण रोखणं हा या विधेयकाचा महत्त्वाचा उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी हे विधेयक लोकसभेत सादर करताना सांगितलं

काँग्रेस पक्षानं राफेल लढाऊ विमान खरेदीचा मुद्दा अण्णाद्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचा मुद्दा तर तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभाग्रहात गदारोळ केल्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं काँग्रेस अध्यक्ष खासदार राहल गांधी हे शेतकऱ्यांच्या म्द्यांचं राजकारण करत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केला आहे ते काल संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते आधीच्या काँग्रेस सरकारच्या काळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या विविध समस्या उद्दवल्याचं त्यांनी सांगितलं

मुंबईत काल एका कार्यक्रमात ते बोलत होते विरोधकांचं महागठबंधन हा एक गैरसमज असल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय सुरक्षेची हमी दिली तसंच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा दिला हेच आमचे निवडणुकीतले मुद्दे असतील असंही शहा यांनी स्पष्ट केलं

के यू बँडच्या ग्राहकांना हा उपग्रह अधिक चांगली दळणवळण क्षमता उपलब्ध करुन देईल तो आठ वर्षे काम करेल भारतीय वायुसेनेची संवाद प्रणाली सुधारण्यासही या उपग्रहाची मदत होणार आहे राज्यात न्यायालयाच्या निर्णयाशिवाय मराठा आरक्षणाअंतर्गत नियुक्ती दिली जाणार नाही अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र काल राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं

मराठा आरक्षणाला आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर न्यायालयानं राज्य सरकारला आपलं म्हणणे सादर करण्यास सांगितलं होतं या याचिकेत मेगा भरतीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती

यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार विधीज्ञ आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं निवेदन म्ंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिलं नरीमन पाँइट दादरच्या टिळक भवन आणि आझाद मैदानाजवळच्या काँग्रेस कार्यालयांसमोरही निदर्शनं करण्यात आली

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काल ही माहिती दिली

या स्पर्धेचं औपचारीक उद्घाटन आज सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे

अव्वल दहा कुस्तीपट महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी आखाड्यात उतरणार असून यामध्ये पुण्याचा गतविजेता अभिजीत कटके डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी सज्ज झाला आहे दरम्यान आज दपारी शहरातून या मल्लांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे

पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत ते काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्रामीण आवास योजनांच्या बैठकीत बोलत होते यात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरवण्यात येणार असून उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या किंवा यात मागे राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा भापकर यांनी दिला

पालिका प्रशासनानं जाहीर केलेला हा निर्णय स्थायी समितीच्या काल झालेल्या बैठकीत रद्द करण्यात आला त्यामुळे शहराला पूर्वीप्रमाणे सात दिवसाआड पाणी प्रवठा सुरू राहणार आहे मात्र प्रशासनानं पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी असं आवाहन सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी केलं आहे

अवयव दान देहदानाच्या प्रचारासाठी औरंगाबादहून तुळजापूरला जाणारी पदयात्रा काल लातूर इथं पोहोचली त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते

सुमीत वाघमारे असं मृत युवकाचं नाव असून तो काल सायंकाळी पत्नीसोबत महाविद्यालयातून परीक्षा देऊन परतत असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले त्यात त्याचा मृत्यू झाला मृताच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिचा भाऊ बालाजी लांडगे आणि त्याच्या एका मित्रानं ही हत्या केल्याचं म्हटलं आहे